ससून रुग्णालयातल्या जनऔषधी केंद्राला यावेळी त्यांनी भेटही दिली

यंदा महाराष्ट्राबरोबरच देशातील अन्य राज्यातही हा उपक्रम राबवला जाणार असून भविष्यात महिन्यातील प्रत्येक पौर्णिमेला तण होळी करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्यात येतील असं बायोस्फिअर्सचे डॉक्टर सचिन पुणेकर यांनी सांगितलं

यामधून नागरिकांना अधिकाधिक बचतीची सवय लागत असून बँकींगची सुविधा खेड्यापाड्यातील नागरिकांना मिळत ीहे

पुण्यासारख्या ाधुनिक शहरातील ही ाकडेवारी धक्कादायक ाहे

नमस्कार